ही जनगणना एका मोबाईल एप द्वारे केली जाणार आहे

सकाळी ग्रंथदिंडीनं संमेलनाची सुरुवात झाली दूपारी चार वाजता ज्येष्ठ साहित्यिक ना धो महानोर यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन होणार आहे ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या तीन दिवसीय संमेलनात वेगवेगळ्या विषयांवरचे परिसंवाद कथाकथन कवी संमेलनं अशा भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे मद्यनिर्माता ते मद्यविक्री दुकानांची संगणकीकृत जोडणी करुन उत्पादन शुल्क विभागानं करचोरीला आळा घालावा असे स्पष्ट निर्देश राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आढावा बर्क्कीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल मुंबईत दिले इथेनॉलनिर्मितीला प्रोत्साहन देण्याच्या धोरणाची अंमलबजावणी करुन महसूलवाढीसाठी उपाययोजना कराव्यात असंही त्यांनी सांगितलं आसामच्या गुवाहाटी इथं आज खेलो इंडिया क्रीडा स्पर्धांचा भव्य उद्घाटन सोहळा होणार आहे त्यासाठी सगळी तयारी पूर्ण झाली आहे

गुवाहाटी सोबतच संपूर्ण देश या भव्य उद्दघाटन सोहळ्याचा साक्षीदार असेल असं खेलो इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश जोशी यांनी सांगितलं

राजकीय देणग्यांमध्ये पारदर्शकता आणण्याच्या प्रयत्नांअंतर्गत राजकीय पक्षांना दिल्या जाणाऱ्या देणग्यांसाठी रोकड निधीलां पर्याय म्हणून निवडणूक रोखे विक्री सुरु करण्यात आली